पुलवामा दहशतवादी हल्ल्यात पाकिस्तानचा हात असल्याची पाकिस्तानी मंत्र्यांची रुपष्ट कब्ली

आता सविस्तर बातम्या प्रवास भत्ता सवलत प्रवास भत्ता कॅश व्हाउचर योजनेअंतर्गत केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना दिली गेलेली प्राप्तिकरातील सवलत राज्य सरकारी कर्मचारी आणि सार्वजनिक क्षेत्रातिल उद्योग आणि आस्थापना तसंच खाजगि क्षेत्रातील कर्मचाऱ्यांनाही देण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे राज्य सरकारी कर्मचारी आणि सावर्जनिक क्षेत्रातील संस्था बँका तसंच खासगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना एलटिसी योजना लागू असेल तर असे कर्मचारी त्यांना मिळालेल्या प्रवास भत्त्यातून केंद्रीय योजने प्रमाणे खरेदी करू शकतात त्यासाठीच्या रकमेवर ते प्राप्तिकरातून सवलत मागू शकणार आहेत कर्मचाऱ्यांनी जीएसटी नोंदणीकृत व्यावसायिकाकडूनच खरेदी करून डिजिटल पद्धतीनं पैसे द्यायचे आहेत

कांदा सुधारित आदेश केंद्र सरकारच्या सार्वजनिक वितरण विभागाचे संचालक सीताराम मीना यांनी काल कांदा साठवण्कीबाबत स्धारित आदेश जारी केले असून त्यात व्यापाऱ्यांना थोडा दिलासा दिला आहे केंद्रानं कांदा साठवणूकीच्या मर्यादेत वाढ करण्यात आली नसली तरी व्यापाऱ्यांकडे असलेला कांदा पॅकिंग करून तो अन्यत्र पाठविण्यासाठी तीन दिवसांचा कालावधी देण्यात आला आहे त्यामुळे शासनानं घातलेल्या मर्यादेपूर्वी व्यापाऱ्यांकडे असलेला कांदा त्यांना आता विकता येणार आहे त्याचप्रमाणे नवीन कांदाही खरेदी करता येणार आहे दिंडोरी येथील भाजपच्या खासदार डॉ भारती पवार यांनी याबाबत केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांच्याकडं पाठपुरावा केला त्यांनी काल कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या समस्या गोयल यांच्यासमोर मांडल्या होत्या केंद्राच्या निर्णयानंतर शेतकऱ्यांनी कांद्याचे लिलाव सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे तत्पूर्वी कांदा उत्पादक शेतकरी आणि व्यापारी यांनी काल महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचीही भेट घेतली शेतकऱ्यांनी आणि व्यापाऱ्यांनी त्यांच्या अडचणी मुख्यमंत्र्यांसमोर मांडल्या केंद्र सरकारने व्यापाऱ्यांसाठी साठवण मर्यादा वाढवून द्यावी यासाठी राज्य शासन पाठपुरावा करेल असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी त्यांना दिलं कांदा बी निर्यात कांदा बियांच्या निर्यातीवर तत्काळ बंदी घालण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे विदेशी व्यापार महासंचालनालयानं याबाबत अधिसूचना जारी केली आहे याआधी कांदा बियांच्या निर्यातीचा समावेश नियंत्रित पद्धतीनं होता नागरिकांना कांदा परवडणाऱ्या किमतीत उपलब्ध व्हावा यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारनं कांदा निर्यातीवर बंदी घातल्याचं व्यापार मंत्री पियुष गोयल यांनी सांगितलं बिहार निवडणूक बिहार निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदानाची अंतिम आकडेवारी निवडणूक आयोगानं काल जाहीर केली

आसाम जल जीवन आसाममधल्या शाळा आणि अंगणवाडी केंद्रांना पिण्याच शुद्ध पाणी पुरवण्यासाठी राज्याच्या सार्वजनिक आरोग्य अभियांत्रिकी विभागानं एक पाऊल पुढे टाकलं आहे केंद्र सरकारच्या जलजीवन अभियानाअंतर्गत सर्व सरकारी शाळांना शुद्ध पाणी पुरवलं जाणार असल्याचं मुख्य अभियंते मनीन दास यानी सांगितलं

जम्मू काश्मीर गोळीबार जम्मू काश्मीरमधल्या कुलगाम जिल्हयात काल संध्याकाळी दहशतवाद्यांनी भाजपच्या तीन कार्यकर्त्यांची गोळ्या घालून हत्या केली वाय के पुरा भागात ही घटना घडली मृतामधील फिदा हुसेन इटू हे कुलगाममधील भाजप युवा मोर्चाचे जिल्हा सरचिटणीस होते उमर हज्जाम आणि उमर रशीद बेग अशी इतर दोन जणांची नावं आहेत हल्लेखोरांना पकडण्यासाठी परिसराची नाकेबंदी करण्यात आली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या घटनेबद्दल दुःख व्यक्त केलं आहे जम्मू काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांनीही राजकीय कार्यकर्त्यांवरील हल्ल्याचा निषेध केला आहे हिंसा करणारे हे मानवतेचे शत्रू असून अशा भ्याड हल्ल्यांचे समर्थन करता येणार नाही असं सिन्हा म्हणाले

भारतात दहशतवादी कारवायांना प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे चिथावणी दिल्याची पाकिस्ताननं कबुली देण्याची ही पहिलीच वेळ आहे

अभिनंदन यांना सोडलं नाही तर भारत हल्ला करेल या भीतीनं पाकिस्तानच्या नेत्यांना कंप सुटला होता असं पाकिस्तानच्याच एका नेत्यानं काल संसदेत सांगितलं होतं राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर सर्व राजकीय पक्षांनी एकत्र येणं आवश्यक आहे कॉंग्रेस मात्र फ्टीचं राजकारण करत असल्याची टीका भाजपचे प्रवक्ते संबित पात्रा यांनी केली आहे

शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना ऑनलाईन आणि ऑफलाईन शिक्षण तसंच टेलिकौन्सेलिंगशी संबंधित काम पूर्ण करणं शक्य व्हावं यासाठी हा आदेश काढण्यात आला आहे

ईद शुभेच्छा प्रेषित महमद यांचा जन्मदिवस असलेल्या मिलाद उन नबी निमित्त राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि उपराष्ट्रपती वैंकय्या नायडू तसंच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत प्रेषित महंमद यांनी प्रेम आणि बंधुतेचा संदेश देत जगाला मानवतेचा मार्ग दाखवला त्यांना समानता आणि सौहार्द या आधारावरील समाजाची निर्मिती करायची होती असं राष्ट्रपती म्हणाले प्रेषित महंमद यांनी पवित्र कुराणमध्ये सांगितलेल्या शिकवणीनुसार प्रत्येकानं समाजाच्या भल्यासाठी काम करावं असं आवाहनही राष्ट्रपतींनी केलं हरित इमारत सर्व इमारती हरित आणि पर्यावरण पूरक करण्याबाबत विचार करणं अत्यंत आवश्यक बनलं असल्याचं मत उपराष्ट्रपती एम वैंकय्या नायडू यांनी काल व्यक्त केलं सीआयआयच्या हरित इमारत कॉंग्रेसचं उद्वाटन नायडू यांनी दूर दृश्य प्रणालीद्वारे केलं त्यावेळी ते बोलत होते सरकार वित्त आयोग आणि स्थानिक स्वराज्य संस्थांनी कर सवलती देऊन किंवा इतर कोणत्या तरी मार्गानं लोकांना हरित इमारतींसाठी प्रोत्साहन द्यावं असं सल्ला नायडू यांनी यावेळी दिला

युरोपात संसर्ग वाढत असल्यानं फ्रान्स आणि जर्मनी या देशांनी अनेक निर्बंध लागू केले आहेत

आयपीएल निकाल आयपीएल क्रिकेट मालिकेत काल झालेल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज संघानं कोलकता नाईट रायडर्स संघाचा सहा गडी राखून पराभव केला

हे आव्हान चेन्नई संघानं सहज पर केलं आज किंग्ज इलेव्हन पंजाब आणि राजस्थान रॉयल्स यांच्या सामना होणार आहे